सुरुवातीला दहा वर्षांसाठी करण्यात आलेली ही तरतूद दर दहा वर्षांनी वाढवण्यात आली आहे

केंद्रिय मंत्रीमंडळाने काल झालेल्या बैठकीत नागरिकत्व सुधारणा कायद्यात सुधारणा सूचवणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजूरी दिली देशाच हित लक्षात घेऊन हे विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं

यामुळे अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या सहा समाजातील अनधिकृत शरणार्थींना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे या सहा समाजांमध्ये हिंदू बौद्ध जैन पारसी आणि ख्रिश्वन समाजातल्या लोकांचा समावेश असेल या सहा समाजातल्या लोकांसाठी या आधी असलेली अकरा वर्ष वास्तव्याघी अटही शिथिल करून ती सहा वर्षावर आणण्यात आली आहे हे विधेयक लोकसभेत मंजूर झालेलं असलं तरी याला राज्यसभेची मंजूरी अद्याप मिळालेली नाही या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता असून या विधेयकाला काँप्रिस तृणमूल काँप्रिस आणि डाव्यांचा विरोध आहे काश्मीर गटाच्या नावाने अन्य देशांमध्ये सुरु केलेल्या संघटनांच्या विरोधात संबंधित देशांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी भारतानं केली आहे या संघटना हिसा घडवण्यासाठी अप्रेसर आहेत असंही भारतानं आपल्या आवाहनात म्हटलं आहे अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन यांनी लोकसभेत एका प्रशाला दिलेल्या लेखी उत्तरात दिली असे गट अन्य देशांमध्ये सुरु करण्याचे आदेश पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिल्याचं या उत्तरात म्हटलं आहे या गटांमुळे वैशिक शांतता धोक्यात आली आहे त्यामुळे वेळीच याचं गांभीर्य समजून घेण्याचं आवाहन आपण संबंधित देशांना केल्याचं आणि या गटांवर वेळीच कारवाई करण्याचं आवाहन देखील आपण केलं असल्याचं मुरलीधरन यांनी सांगितलं

हे विधेयक यापूर्वीच लोकसभेत संमत झालं होतं

त्यामुळे या वसाहतीतल्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तांची मालकी हस्तांतरण आणि गहाण प्रक्रियेचे अधिकार मिळणार आहेत

राज्य शासनाच्या अखत्यारीतल्या एम एम

च्या माध्यमातून हा कांदा मागवला जाणार आहे

एम

ला युरोपीय महासंघ आणि तुर्कस्थानमधून आणखी कांदा आयात करण्यासाठी नवीन निविदा काढण्याचे निर्देश दिले आहेत

या कांद्याची आयात आणि वितरणासाठी एक समन्वय समिती गठीत केल्याचं मंत्रालयातून जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

यावेळी पूर्व सिंगभूम पश्विम सिंगभूम सरायकेला खरसावा रांची खुंटी गुमला आणि सिमगेडा जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे भाजपा कार्यकारी अध्यक्ष जे

नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आज प्रचारसभांना संबोधित करणार आहेत झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी आदी नेतही आज प्रचारसभा आणि रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधणार आहेत

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू राहील

या आमदारांवर झालेल्या कारवाईमुळे या राज्यातलं काँग्रेस धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीचं सरकार कोसळलं होतं

रायचूर जिल्ह्यातला मस्की आणि दक्षिण बंगळूरुमधल्या आर आर नगर मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही

रिझर्व बँक आज चालू आर्थिक वर्षातलं पाचवं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यांची पतधोरण आढावा समिती चालू आर्थिक वर्षासाठी कर्ज धोरणाची घोषणा करणार आहे मुंबईमध्ये या समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीत हा ठराव संमत करण्यात आला गेल्या डिसेंबरमध्ये शक्तीकांत दास यांनी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पतधोरणाच्या प्रत्येक बैठकीत रिझर्व बँकेनं व्याजदरात कपात केली आहे ऑक्टोबर महिन्यात चौथ्या पतधोरणाची घोषणा करण्यात आली होती यामध्ये सलग पाचव्यांदा रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करून हा दर चार पूर्णांक नऊ दशांश टक्के केला होता

मृतांची शरीरं पूर्णपणे जळलेली असल्यानं या बेपत्ता भारतीयांपैकी काही जणांचा समावेश मृतांमध्ये असू शकतो असही दूतावासानं स्पष्टं केलं आहे रुणालयात दाखल असलेल्या भारतीयांची यादी ही दूतावासानं जाहीर केली आहे सात जखमी रुग्णालयात दाखल असून त्यापैकी चौघांची स्थिती गंभीर आहे

जम्मू आणि काश्मिरमधल्या सर्व सुरक्षा दलांच्या एकत्र प्रयत्नाने खोऱ्यातील दहशतवादी कारवायांचे प्रमाण कमी झाले आहे असे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटलं आहे नेपाळमध्ये सुरू असलेल्या तेराव्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धामध्ये काल चौथ्या दिवशी भारतानं यजमानांना मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली

त्यामध्ये अँथलेटिक्स स्पर्धेतल्या पाच सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह एकूण दहा पदकांचं मोलाचं योगदान आहे नेमबाजीमध्ये अन्नू राज गौरी शेरन आणि नीरज कुमार यांनी सांधिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं वैयक्तिक प्रकारातही अन्नू राजनं सुवर्ण तर गौरीनं रौप्य पदक मिळवलं खो खो स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघानं सुवर्णपदकं मिळवली ट्राएथलॉनमध्ये भारतानं फोर बाय फोर मिश्र रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावलं तायकोवांदो क्रीडा प्रकारात तीन सुवर्णपदकांसह भारतानं सहा पदकांची कमाई केली टेबल टेनिसमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीमध्ये भारतानं सुवर्ण आणि रौप्य पदकं पटकावली बॅडमिंटनमध्ये आठ भारतीय बॅडमिंटन पटूंनी एकेरी आणि दुहेरी स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत आठ पदकं निश्वित केली आहेत